यासंदर्भातला शासन आदेश आज जारी करण्यात आला त्यान्सार चालू महिन्याचे वेतन बिल कोषागाराकड्रन मंजूर करुन घ्यावे त्यानंतर मार्च महिन्याच्या उर्वरित वेतनाचे बिल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत

आज मुंबईत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलंय

माक्र कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर ते पुढं ढकललं आहे मोजक्या आमदारांच्या उपस्थितीत हे अधिवेशन घ्यावं असा प्रस्ताव सरकारनं मांडला होता मात्र असं करणं हा त्या आमदारांना संविधानानं दिलेला हक्क हिरावण्यासारखं असल्यानं आम्ही तो नाकारला असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं राज्यात शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव आम्ही शिवसेनेला दिलेला नाही आणि शिवसेनेकडूनही तसा प्रस्ताव आलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत जाण्याबाबत केलेलं विधान हे एका प्रश्नाच्या उतरादाखल होतं असं फडनवीस म्हणाले मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारनं मांडलेल्या भूमीकेबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जनतेची दिशाभूल करत आहेत असा आरोप मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे

यावर फडणवीस यांनी आपल्याला आश्चर्य आणि द्ःख वाटल्याची प्रतिक्रिया दिली होता

त्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत यासंदर्भात स्धारित शासन निर्णय जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाम्ळे राज्यातल्या नोंदणीकृत माथाडी कामगार आणि स्रक्षारक्षकांना विमा स्रक्षा कवचाबरोबरच अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी म्हणून रेल्वेतून प्रवास करण्याची सोय उपलब्ध होणार आहे

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ट्वीटरवर ही माहिती दिली

गेला आठवडाभर सोन्या चांदीच्या भावात होत असलेल्या वाढीला आज मात्र काहीसा लगाम बसला

या चकमकीत आणखी काही नक्षली ठार झाल्याचा अंदाज पोलिसांनी त्यावेळी व्यक्त केला होता अखेर पोलिसांचा हा अंदाज खरा ठरला आहे आजपासून नक्षल्यांचा शहीद सप्ताह स्रु झाला आहे त्याअन्षंगानं नक्षल्यांनी जारी केलेलं एक पत्रक पोलिसांच्या हाती लागलं आहे या पत्रकात कमांडर सोमा उर्फ शंकर यासह उपकमांडर अमोल होयामी हा देखील ठार झाल्याचं नक्षल्यांनी म्हटलं आहे दरम्यान नक्षल्यांना कंठस्नान घालणाऱ्या पोलीस जवानांचं पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कौतूक केलं आहे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत असलेली खाजगी रुग्णालयं पीपीई किट आणि इतर वैदयकीय साधनांपोटी रुग्णांना जास्तीचे दर आकारून त्यांची आर्थिक लूट करणार नाहीत याची सुनिश्चिती करण्यासाठी सरकारनं नियमन करणारी यंत्रणा उभारली आहे की नाही याबाबत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारकडे विचारणा केली आहे पीपीई किट आणि इतर वैद्यकीय साधनांसाठी खाजगी रुग्णालयं जास्तीचे दर आकारत असल्याविरोधात दाखल केलेल्या एका जनहीत याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली वैद्यकीय कर्मचारी पीपीई किट किंवा मास्क यासारखी साधनं प्रत्येक रुग्णासाठी बदलत नाहीत त्याम्ळे जर त्यापोटी प्रत्येक रुग्णाला श्ल्क आकारलं जात असेल तर त्यातून खाजगी रुग्णालयं अवाजवी नफा मिळवत असतील असं निरीक्षणही म्ख्य न्यायाधीश न्यायम्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या पीठानं नोंदवलं या संदर्भात सरकारनं आणि याचिकेत नमूद केलेल्या रुग्णालयांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत

देशभरात बरे झालेल्या रुग्णांमधे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातले तर त्याखालोखाल तामिळनाड् आणि दिल्लीतले रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयाची संकेतस्थळावर दिली आहे

राज्यात काल नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येपेक्षा कोरोनाम्क्त झालेल्यांची संख्या जास्त होती

चेस द व्हायरस हे मॉडेल म्ंबई आणि परिसरात राबवलं जात असून कोरोनावर मात करण्यासाठी राज्याच्या इतर भागातही नेटानं प्रयत्न स्रु आहेत असंही त्यांनी म्हटलंय कोविड विषाणुच्या प्रतिबंधासाठी स्वदेशी बनावटीच्या कोवॅक्सिन या लसीसाठी मानवी चाचणी करण्याची प्रक्रिया नागप्रातील रेशीमबाग स्थित गिल्ल्रकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे सुरुवात झाली आहे काल दोन पुरुष आणि एका महिलेला ही लस देण्यात आली त्यांच्यावर अजून तरी या लसीचे कोणतेही द्रष्परिणाम झालेले नाही

यापैकी महाराष्ट्रातील नागप्र केंद्रावर हया चाचण्या होत आहे नागरिकांना औषधं सॅनिटायझर मास्क या वस्तूंबाबतच्या तक्रारी नोंदवता याव्यात यासाठी राज्य शासनानं नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे

धुळे जिल्ह्यात कोरोनाच्या वेगवान अहवालासाठी अँटीजेन चाचण्यांना आज पासून सुरुवात करण्यात आली आहे

काल चार रुग्णांचा उचारादरम्यान मृत्यू झाला

लॉकडाऊनच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातला मृत्यूदर घटवण्यात यश आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली सोलापूरचा मृत्यूदर काही दिवसापूर्वी स्मारे दहा टक्के होता

हिंदी चित्रपट सृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री क्मक्म यांचं आज मंबईत वार्धक्यानं निधन झालं

त्यांचं मूळ नाव झैब्न्निसा होतं

मिस्टर एक्स इन बॉम्बे मदर इंडिया कोहिन्र उजाला नया दौर इत्यादी चित्रपटांमधे काम केलं त्यांच्यावर चित्रित झालेल्या कभी आर कभी पार मेरे महब्ब कयामत होगी मध्बन में राधिका नाचे रे ये है बॉम्बे मेरी जान इत्यादी गाण्यांनी त्यांना अपार लोकप्रियता मिळवून दिली गंगा मैया तो पियारी चढैबो या पहिल्या भोजप्री चित्रपटातही त्यांनी काम केलं होतं माझगाव इथल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले ज्येष्ठ अभिनेत्री ललिता केंकरे आमोणकर यांचं आज सकाळी निधन झालं झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली

ललिता केंकरे यांनी अनेक नाटकं आणि चित्रपटांमधून काम केलं